मतदान सांयकाळी सहा वाजेपर्यंत चालेल या टप्प्यात केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग स्मृती ञिणी राज्यवर्धन राठोड अर्जून राम मेघवाल जयंत सिन्हा भाजपा नेते राजीव प्रताप रुडी आणि अर्जुन मुंडा त्याचबरोबर कॉंग्रेस नेते राहूल गांधी सोनिया गांधी आणि जतीन प्रसाद अशा महत्त्वाच्या उमेदवारांच भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे लोकसभेच्या उरलेल्या तीन टप्प्यातल्या मतदानाची वेळ रमजानच्या सणामुळे सकाळी लवकर सुरु करण्यासंबंधीची मागणी निवडणूक आयोगानं फेटाळली आहे रमजान उद्यापासून सुरु होत आहे

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे लोकशाही समुद्ध करण्यासाठी आणि देशाचं भवितव्य घडवण्यासाठी प्रत्येकाचं मत बहुमूल्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली

विमान तातडीनं पुन्हा मास्को विमानतळावर उतरवण्यात आलं

रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल मुंबईतल्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबई डियन्सन कोलकाता नाईट रायडर्सचा नऊ गडी राखून पराभव केला मुंबई डियन्सच्या या विजयामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघ स्पर्धेतून बाहेर फेकला गेला असून सनरा झिर्स हैदराबाद हा संघ उत्तम रन रेट च्या जोरावर प्ले ऑफ मधे खेळायला पात्र ठरला आहे क्वालिफायर एक मधे उद्या मुंबई डियन्स आणि चैन्नई सुपर किंग्ज हे संघ एकमेकांशी भिडतील तर लिमिनेटरचा सामना तिस या स्थानाच्या दिल्ली कॅपिटल्स आणि चौथ्या स्थानावरचा सनरा झिर्स हैदराबाद मधे बुधवारी खेळला जाईल गोमांस असल्याच्या संशयावरुन ठाणे जिल्ह्यातल्या पडघा श्रिन पोलिसांनी सहा टनापेक्षा जास्त मांसाचा साठा जप्त केला याप्रकरणी टेम्पो चालक आणि तिर दोघांना पोलीसांनी अटक केली आहे शनिवारी रात्री गस्त घालत असताना पोलीसांनी ही कारवाई केली